नितीन गडकरी यांचं मुंबईत वक्तव्य

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेत

महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं वैनगंगा नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ

या कपातीव्रसार सर्व कालावधीच्या कर्जांवरचा व्याजदर दहा शतांश टक्क्यानं कमी होणार आहे चालू आर्थिक वर्षात स्टेट बँकेनं केलेली ही तिसरी कपात आहे व्याज दरावरची ही कपात उद्यापासून लागू होणार आहे

बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचं आणि संविधान प्रास्ताविकेचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आलं मंत्रालयातील म्ख्य प्रवेशद्वाराजवळील दर्शनी भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आणि त्याचसमोरील भागात भारताचं संविधान प्रास्ताविकेची प्रतिमा उभारण्यात आली आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमानंतर सातारा येथील प्राचार्य रमणलाल शहा यांनी लिहिलेल्या श्आम्ही जिंकेला संसारश या प्स्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच प्रसिद्ध चित्रकार आर

कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्कृष्ट तैलचित्र काढल्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला

त्यामुळं अनेक उद्योग आणि रोजगारसंधी विर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मोटर वाहन सुधारणा कायद्यामुळं देशातल्या रस्ते अपघातांमध्ये घट होण्याबरोबरच वाहतुकीमध्ये शिस्त निर्माण होईल तसंच वाहन चालक परवाना आणि इतर संबंधित प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आल्यानं क्षष्टाचार कमी होईल तसंच बोगस वाहन परवान्यांना आळा बसेल असं त्यांनी सांगितलं विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देणार असलो तरी पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्रिवार तलाक विरोधी कायदा बेकायदेशीर कृत्य विरोधी विधेयक ग्राहक संरक्षण विधेयक यांसारख्या इतर काही पावलांकडं देखिल त्यांनी लक्ष वेधलं

राष्ट्रीय अन्न स्रक्षा अधिनियमांतर्गंत एकूण एकशे ट्रेचाळीस लाखांहन अधिक शिधापत्रिकांची आधार जोडणी झाली रास्त भाव द्कानात आधार संलग्न व्यवस्था कार्यान्वित केल्यानं लाभार्थ्यांना निवासी क्षेत्राखेरीज राज्यात कोणत्याही रास्त भाव दुकानांत अन्नधान्य मिळणार आहे सध्या एक कोटींहन अधिक क्टूंब जैवमीतीय बायोमेट्रिक प्रमाणीकरण शिधापत्रिका वापरत आहेत

आज चिपळूण इथं गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली

विदर्भ आणि मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेली कर्जे माफ करण्यात आले आहे

नागपूर इथल्या रिसर्च फॉर रिसर्जन्स फाऊंडेशनच्या अभिहस्तांतरण दस्ताचे मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ करण्यात आलं आहे

ठाणेए पुणे आणि नागपुरमधील प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करून मानसिक आरोग्याशी संबंधित अभ्यासक्रम स्रू करणार असल्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला

टी आय आय प्णे तसंच नागप्रातील हिंगणा एम

सी स्थित जी एच

स्किलींग इंडिया इन फिल्म अँड टेलीव्हिजन अर्थात स्किफ़्ट या कार्यक्रमा अंतर्गत या शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरात प्रवेश घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी एफ

च्या संकेतस्थळास भेट दयावीए असं आवाहन आयोजकांनी केलं आहे

या विषयात म्ख्यमंत्री स्वत लक्ष घालत असून हा प्रश्न दोन महिन्यात सोडविला जाणार आहे

परिणय फ़के यांनी भंडारा इथं दिली गोसीखर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत गोसी पवनी आणि शेतीउपसा सिंचन योजनांच्या कामाचं भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलंए त्यावेळी ते बोलत होते य्रतीसाठी वंचित बद्दजन आघाडीच्या कार्यकारी मंडळनं काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी सतत संपर्क केला मात्र काँग्रेस चर्चेच्या निमित्तानं वंचितचा वापर करून घेत आहे युतीसाठी वंचित बह्नजन आघाडीच तयार नसल्याचा देखावा काँग्रेसला उभा करायचा असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी आज केला त्यामुळं आता काँग्रेससोबतच्या आघाडीसाठी थांबणार नाही आम्ही आमचे उमेदवार जाहिर करू अशी घोषणा आंबेडकर यांनी केली एमआयएम बाबत मात्र मैत्रीपूर्ण चर्चा सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं एम आय एमच्या राष्ट्रीय नेतृत्वासोबत आघाडीची चर्चा स्वुरू आहे त्यांचे प्रतिनिधी चर्चा करायला आले होते उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत ही चर्चा स्वुरू राहील असं आंबेडकर यांनी सांगितलं

या मागणीसाठी गोंदियात आज सर्वच विभागाचे कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यलयावर हजारोच्या संखेत धडकले होते राज्य सरकारने नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना लागू करावी

दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसह अन्य मागण्यांकरिता शासकीय निमशासकीय कर्मचारीए शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वय समितीनं आज यवतमाळात देखील लाक्षणिक संप प्कारला वाशीम आणि ध्वळे इथं देखील अश्याच प्रकारे आंदोलन करण्यात आलं होते

गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावाए तसंच त्यांना सेवेत कायम करेपर्यंत अंगणवाडी सेविकेएवढे तरी मानधन मिळावं आदी मागण्या राज्य कृती समितीकडून करण्यात आल्या होत्या वित्तमंत्र्यांनी आशा स्वयंसेविकांच्या आणि गटप्रवर्तकांच्या मानधनात तिप्पटीनं वाढ करण्याबाबत ठोस आणि स्पष्ट आश्वासन दिलं होते

सांगली जिल्ह्यातही कृष्णा तसंच वारणा नदीच्या पातळीत वाढ झाल्यानंए तीस नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचंए पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहेण नाशिक शहरासह जिल्ह्यात काल पासून संततधार सूरू झाल्यानं आज धरणात साठा वाढला असून सकाळपासून अनेक धरणातून विसर्ग सुरू आहे